त्यामुळे नव्यानं नाव नोदवल्या गेलेल्या मतदरांना मतदान करता यावं तसंच निवडणूक लढवता यावी म्हणून लवकरचं ही यादी जाहीर केली जाईल असं त्यांनी सांगितलं वाढीव वीजबिल माफी देता येणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केल्यानंतर मनसेने वीजबिल माफीच्या म्दद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे वीजबिलात माफी देण्याच्या म्दद्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे त्याम्ळे जनतेत संतापाची भावना असून सोमवारपर्यंत बील माफ करा अन्यथा राज्यात जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला दरम्यान भाजपानं मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे तसंच आपणही आंदोलनात उतरणार असल्याचं विधापरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं माहितीतंत्रज्ञानाच्या य्गामध्ये भारत मोठी उडी घेण्यासाठी सिद्ध आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बंगळ्रु इथे होत असलेल्या तंत्रज्ञान विषयक परिषदेचं आज प्रधानमंत्र्यांनी द्रस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते भारतात तयार होणाऱ्या तांत्रिक स्विधा आता जगभरात उपलब्ध करुन द्यायला हव्यात असं ते म्हणाले

परभणी इथल्या जय भवानी महिला सूतगिरणी सौर उर्जेवर स्रू होत आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली

राजभवनात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष क्मार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला प्ष्पांजली अर्पण केली यावेळी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली सोलापूर इथं इंद्र भवन आवारातील इंदिरा गांधी यांच्या प्तळ्याला आणि महापौर कार्यालयातील प्रतिमेला सहाय्यक आय्क्त स्नील माने यांच्या हस्ते प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं

नाशिक मध्ये जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आमदार डॉ स्धीर तांबे काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर प्रदेश प्रवक्ता डॉ हेमलता पाटील माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सिंध्दर्ग मध्ये ही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी स्निल थोरवे यांनी प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्निल थोरवे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून पालघरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केलं

कृत्रिम ब्ध्दिमतेचा वापर असलेल्या ऑनलाईन साधनांचा वापर करत बनावट पावत्या देणाऱ्या आणि खोटे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळविणाऱ्या एका करदात्याचा चंद्रपूर जिल्ह्यातील द्र्गम भागात शोध घेतला गेला त्यावेळी हा करदाता अस्तित्वातच नसल्याचं आढळून आलं

मंंबईतल्या भाजप कार्यालयात वार्ताहरांशी ते बोलत होते फडणवीस म्हणाले की देशात फूट पाडण्याचा कट देशद्रोही लोकांनी रचला असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्या समुहाचा भाग आहे चिनच्या मदतीनं फारूख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील ग्पकार समूह प्न्हा अन्च्छेद लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी लोकांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरल्याची टिका केली

असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे यासाठी शासनानं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या अस्न नागरीकांनी तलाव समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी आणि घरीच थांबून साध्या पद्धतीनेच छठप्रजा साजरी करावी असं म्हटलं आहे महानगरपालिका लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी कोणत्याही स्वरूपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत तसेच कोणत्याही प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत तसंचं फटाक्यांची आतिषबाजी आणि ध्वनीक्षेपणास बंदी असेल असंही या मार्गदर्शक सूचनांमध्ये असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे छठपूजेदरम्यान मास्कचा वापर तसच जेष्ठ नागरीक तसंच लहान म्लांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणू नये यासंबंधी आयोजकांनी जनजागृती करावी असंही ते म्हणाले तसंच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील पालन करण्याचं आवाहन अनिल देशम्ख यांनी केलं आहे

ते आज नागप्रात बातमीदारांशी बोलत होते वाढीव विज बिलासंदर्भात दिलासादेण्यासाठी ऊर्जा मंत्र्याना क्ठलही अर्थसाहाय्य राज्य शासनाकडून मिळत नसल्याचं ते म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावीज बिल विरोधी आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं नागप्र विभाग पदवीधर मतदार संघाचे विधानपरिषदेसाठीचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते कामाला लागले असून आम्ही मताधिक्य मिळव् असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

केरळ दिल्ली महाराष्ट्र पश्चिमबंगाल आणि उत्तर प्रदेशातले रुग्ण झपाट्यानं बरे होत आहेत कोरोना रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे

सिंधुद्र्गात आज दहा जणांनी कोरोनावर मात केली आहे

मराठा आरक्षणासंदर्भात अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवरल्या सूनावणीसाठी तातडीनं घटनापीठ स्थापन करण्यात यावं या करता राज्य शासनानं आज चौथ्यांदा आपला अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला

जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता शाळा आणि अंगणवाडीत शौचालयांची निर्मिती तसंच त्यांची देखभाल द्रुस्ती याबाबत जनजाग़ती करण्यात येणार आहे